प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात सभा घेणार आहेत तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी लोकसभा मतदार संघात संगमनेर इथं सभा घेणार आहेत

यात केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे मिलिंद देवरा उर्मिला मातोंडकर यांचा समावेश आहे राज्यातल्या सतरा लोकसभा मतदार संघांमध्ये मुंबईतल्या सर्व मतदार संघांसह ठाणे कल्याण पालघर भिवंडी धुळे नंदुरबार नाशिक दिडोरी शिर्डी मावळ शिरूर या मतदार संघांचा समावेश आहे

त्यांनतर अकरा वाजता उमद्ववारी अर्ज भरतील यावडी भाजपाच उयद्वानत्त अमित शहा राजनाथ सिंह नितीन गडकरी योगी आदित्यनाथ महेंद्रनाथ पांड आणि पियूष गोयल हत्यांच्या बरोबर अर्ज भरताना उपस्थित असतील

या दोन्ही दहशतवाद्यांना लोकसुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली असून जम्मू धिल्या कोट भलावल तुरुंगात ठवियात आलं आहा

त्यांच्यावर सुरक्षा मानदंडांच्या उल्लंघनाचा आरोप होता सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्याविरुद्ध कटकारस्थान रचण्याच्या आरोपांची चौकशी तसंच सर्वोच्च न्यायालयात पीठांची स्थापना करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं माजी न्यायमूर्ती ए क पेटनाईक यांची एक सदस्यीय समिती स्थापन क्वी आहा आ चौकशीदरम्यान सीबीआय गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलीस आयुकांनी न्यायाधीश पटनाईक यांना सहकार्य कराव असं न्यायालयानं म्हटलं आह दरम्यान सरन्यायाधीशावरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांची चौकशी क्ली जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहा चौकशीच्या परिणामांचा न्यायाधीशांविरोधात चौकशी करत असलल्या अंतरिम समितीवर काहीही परिणाम होणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहा ब्रौकशी पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती पटनाईक सीलबंद लिफाफ्यात अहवाल सादर करतील आणि त्यानंतर याप्रकरणी पुन्हा सुनावणी घत्तिली जाईल असं न्यायालयानं सांगितलं

डू मल्होत्रा यांची नियुक्ती झाली आहा ग्रा समितीतल्या न्या

रमण यांच्या नियुक्तीला आरोपकर्त्या महिला कर्मचाऱ्यानं आक्षर घेतल्यानं तखिहर पेडल्यावर त्यांच्याजागी न्या द्रू मल्होत्रा यांची नियुक्ती या समितीच अिध्यक्ष न्या